प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं

नाक आणि तोंडाला मास्क लावावा एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं हात वेळोवेळी साबणाने धुवावेत हात आणि तोंड स्वच्छ ठेवावं या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा

कोविड परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी काल द्रदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधताना ते बोलत होते

बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे युवकांनी लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिक आणि गरजवंतांना मदत करावी असं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केलं विषाणूचा वाढता प्राद्भाव पाहता लहान प्रतिबंधित क्षेत्र करण्यावर त्यांनी भर दिला महाराष्ट्र छत्तीसगढ पंजाब मध्य प्रदेश गूजरातसह अन्य काही राज्यांमध्ये कोरोना विषाणूची दुसरी लाट आली असून इतरही राज्यांमध्ये प्रभाव वाढत असल्याबद्दल पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली राज्यांनी अधिकाधिक चाचण्या करण्यावर भर द्यावा असं ते म्हणाले मास्क वापरण्याचं महत्व आणि कोविड नियमांचं पालन करण्यासंदर्भात जनजागृती आवश्यक असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं दरम्यान संपूर्ण देश कोविडशी लढत असताना महाराष्ट्र देखील कुठेही मागे नव्हता आणि नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत सांगितलं देशातल्या सर्व पक्षांच्या नेत्यांना या लढ्यात कुठलंही राजकारण आणू नये म्हणून सांगावं अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी पंतप्रधानांकडे केली हाफकिनला लस उत्पादन करण्यासाठी राज्य शासनानं पाठवलेल्या प्रस्तावाला लवकर मान्यता मिळाल्यास लसीकरण आणखी वाढवता येईल तसंच राज्यातली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लसीचा जादा पुरवठा ऑक्सीजन तसेच व्हेंटीलेटर्स उपलब्ध करून द्यावे अशी विनंती ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली

हर्षवर्धन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे ते काल मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते

याच्या तुलनेमधे उत्तर प्रदेश साधारणपणे अठ्ठेचाळीस लाख मध्य प्रदेश साधारण चाळीस लाख गुजरात साधारण तीस लाख आणि हरियाणा चोवीस लाख राज्यामधे सगळ्यात जास्त जवळजवळ पंचावन्न टक्के अक्टीव्ह केसेस जो राज्य आहे त्याला साडेसात लाख आणि बाकीच्यांना चाळीस पन्नास साठ लाखांच्या दरम्यान का हा साधा प्रश्न माझा आहे सात दिवसाला आम्हाला चाळीस लाख व्हॅक्सिन्स लागतातच आणि त्यामुळे आम्हाला आठवड्याला चाळीस लाख दिले पाहिजे एका महिन्याला एक कोटी साठ लाख दिले पाहिजे तरच आम्ही आमची गती मेंटेन करू शकू रेमडीसीवर इंजेक्शनच्या उत्पादक कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी आपण चर्चा केली तसंच राज्यातल्या प्राणवायूच्या प्रवठ्याबाबतही उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली

याला आता पर्याय राहिलेला नसून नाईलाजानं या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार राज्य सरकारला कठोर निर्बंध लागू करावे लागत असल्याचं त्यांनी सामाजिक संपर्क माध्यमांद्वारे नमूद केलं आहे गेल्यावर्षी आणि यावर्षीची संसर्गाची आकडेवारीही त्यांनी मांडली केंद्र सुद्धा या संकटातून राज्याला मदत करण्यासाठी पूर्णपणे सहकार्याची भूमिका घेत आहे असं सांगून पवार यांनी आपण या संदर्भात कालच देशाच्या आरोग्य मंत्र्यांशी संपर्क साधल्याचं सांगितलं

ते काल सोलापूर जिल्ह्यात पंढऱपूर इथं या संदर्भात मागणी करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते पंढरपूर पोटनिवडणुकीच्या प्रचारही पवार यांनी यावेळी केला

राज्याचा आरोग्य विभाग आणि जिल्हास्तरावरच्या स्थानिक अधिकाऱ्यांना कोविड साथीवर देखरेख नियंत्रण आणि प्रतिबंधात्मक उपाय योजण्याच्या कामात मदत करण्यासाठी ही केंद्रीय पथकं पाठवण्यात आली आहेत

औरंगाबाद जिल्ह्यात डॉ अभिजीत पाखरे यांच्या नेतृत्वाखालच्या पथकानं वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर ग्रहविलगीकरणातल्या रुग्णांच्या देखरेखीवर विशेष लक्ष देण्याची सूचना केली आहे पथकानं काल शहरातल्या कोविड उपचार केंद्रांना भेट देऊन पाहणी केली बीड जिल्ह्यातही केंद्रीय पथकाच्या डॉ रक्षा कंदल आणि डॉ क्शवाह यांनी कोविड परिस्थितीचा आढावा घेतला आरोग्य विभागातल्या वरिष्ठ आधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत त्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना सध्या बाधित असलेल्या रूग्णांवरील उपचार औषधी मन्ष्यबळ याबाबत सविस्तर चर्चा केली परभणी जिल्ह्यात केंद्रीय पथकातल्या डॉ दिनेश बाबू आणि डॉ रंजन सोळंकी या दोन सदस्यांनी कोविड सुशृषा केंद्र आणि लसीकरण केंद्रांना भेटी दिल्या हे पथक प्ढील तीन दिवस परभणी जिल्ह्यात असणार आहे नांदेड जिल्ह्यातही केंद्रीय पथकानं जिल्हा रुग्णालयात जाऊन तिथल्या सुविधांची पाहणी केली केंद्रीय पथकानं अहवाल सादर केल्यानंतर जिल्हा प्रशासनाला काही मार्गदर्शक सूचना मिळतील अशी अपेक्षा नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांनी व्यक्त केली लातूर जिल्ह्यात या पथकातल्या डॉ तृषार नेले आणि डॉ आलोकक्मार साहू यांनी विविध कोविड कक्षांना भेटी दिल्या ग्रहविलगीकरणात असतानाही बाहेर फिरणाऱ्या रुग्णांवर आळा घालण्याच्या सूचना त्यांनी यावेळी प्रशासनाला केल्या

महेश चंद्रा आणि डॉ

चार दिवस हे पथक जालना जिल्ह्यातल्या कोविड परिस्थितीचा आढावा घेणार आहे सांगली धुळे यवतमाळ बुलडाणा सोलापूर या जिल्ह्यातही केंद्रीय पथकानं काल भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला

आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भातलं निवेदन काल जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना सादर केलं असून दुकानं उघडण्याचा इशारा दिला आहे

या मागणीसाठी एक मे पासून धान्य वाटप बंद करत संपावर जाण्याचा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या संदर्भातलं निवेदन नाशिक इथं जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं

झाकीर हुसैन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एम

सिद्दिकी यांनी या भागात कोविड सुश्रुषा केंद्र सुरू करावं अशी मागणी केली होती

नांदेड जिल्ह्यात मुखेड इथंही छोटे व्यापारी आणि व्यवसायिकांनी काल तहसील कार्यालयासमोर दोन तास बसून धरणे आंदोलन केलं

या अधिकाऱ्यांना रुग्णालयातील खाटा प्राणवायूची उपलब्धता व्हेंटीलेटर रेमडेसीवीर इंजेक्शन उपलब्धता यासारख्या बाबींची तपासणी करून अहवाल देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी

यांनी दिल्या आहेत

मुंबई उच्च न्यायालयानं खंडणी प्रकरणी अनिल देशमुख यांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते त्याला देशमुख आणि राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करणार नसल्याचं सांगून सर्वोच्च न्यायालयानं या याचिका फेटाळून लावल्या

ते काल नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते सचिन वाझेंचे या संदर्भातलं पत्र सर्वांना विचार करायला भाग पडणारं आहे या पत्रातला मजकूर राज्य आणि पोलिसांच्या प्रतिमेसाठी चांगला नसल्याचं फडणवीस म्हणाले

या महामार्गामुळे नांदेड औरंगाबाद हे अंतर केवळ अडीच ते तीन तासांत पूर्ण करता येणार आहे